काल रात्री साडे नऊ ते दहा वाजेदरम्यान त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

दिल्लीच्याही पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता दक्षिण दिल्ली तसंच मध्यप्रदेशातल्या विदीशा लोकसभा मतदार संघातून त्या लोकसभेवर प्रत्येकी दोन वेळा निवडून आल्या होत्या

जवळपास नऊ वर्ष त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण द्रसंचार आरोग्य आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची कारर्किद स्मरणीय राहिली

संसदेच्या दोन्ही सभाग्रहांची या विधेयकांना मंजुरी मिळाल्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन आता जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश तर लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश नव्यान निर्माण होईल

त्यापूर्वी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असून यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश असल्याचं सांगितलं परिस्थिती सामान्य होताच या प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं लोकसभेत बहुजन समाज पक्ष तेलगु देसम पक्ष अण्णाद्र्मुक बिजू जनता दल आम आदमी पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी या विधेयकाच्या बाजूने मत मांडली तर काँग्रेस तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस द्रमुक एमआयएम आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतं मांडली या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी सदनाचे सदस्य असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या सदनातल्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली मात्र ग्रहमंत्री अमित शहा यांनी ही शक्यता फेटाळून लावत फारुख अब्दुल्ला हे आपल्या घरी असून त्यांच्या मर्जीने ते लोकसभेत गैरहजर राहिल्याचं स्पष्ट केलं

लोकसभेच्या इतिहासातलं हे सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे

या समितीत मराठी भाषा मंत्री शालेय शिक्षण मंत्री शिक्षण आणि मराठी भाषा विभागांचे प्रधान सचिव यांच्यासह मध् मंगेश कर्णिक कौतिकराव ठाले पाटील दादा गोरे चंद्रकांत पाटील लक्ष्मीकांत देशमुख डॉ नागनाथ कोत्तापल्ले याशिवाय मान्यवर साहित्यिकांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश आहे ही समिती सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा आणि विचार विनियम करून कायद्याचा प्राथमिक मसूदा तयार करेल त्यानंतर हा मसूद्याव नागरिकांच्या हरकती प्रतिक्रीया सूचना मागवण्यात येतील असं तावडे यांनी सांगितलं

काल सायंकाळी महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं या पथकानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून भारतीय सैन्य दलाची त्कडी आणि तटरक्षक दलही महाडमध्ये पोहोचलं आहेत जिल्ह्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे

अनेक ठिकाणी प्रस्थिती असल्यानं गावा गावांना जोडणारे प्रल पाण्याखाली गेल्यानं अनेकांचा संपर्क तुटला आहे तर महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे जिल्ह्यात एकाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पावसानं निर्माण झालेली परिस्थीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं कराड शहरात संचारबंदी लागू केली आहे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गावांतला वीजप्रवठा बंद करण्यात आला आहे

येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून अलमट्टी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्याबाबत काल चर्चा केली त्यानुसार अलमट्टी धरणातून जास्तीचं पाणी सोडण्यात आलं आहे

प्रग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कार्यवाही या पथकांमार्फत करण्यात येईल

यामुळं चंद्रभागा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदी काठावरची अनेक मंदीरं पाण्याखाली गेली आहेत दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातल्या बहतांश भागात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे

गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच एवढी विक्रमी आवक जायकवाडीत होत आहे

औरंगाबाद तालुक्यात विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या गावांचे सर्वेक्षण करून टँकर सुरू करण्याची मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीनं केली आहे

भारतानं सात गडी राखून ते पुर्ण केलं